आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्ज संघानं केला राजस्थान रॉयल्स संघाचा आठ धावांनी पराभव

मनरेगा योजने अंतर्गत दिलं जाणारं वेतन ग्रामीण शेतमजुरांच्या ग्राहक दर निर्देशांकावर आधारित असतं आणि एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीबरोबर नवे वेतन दर अधिसूचित केले जातात मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं नवे वेतन दर लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती

लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं आता वा पकडला आह झेहाराष्ट्रात भाजप शिवसद्वी युतीच्या प्रचाराला आज वर्धा िंग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभ्रीप्रारंभ होईल

पहिल्या तीन टप्प्यात लोकसभा निवडणूक जिथे होणार आहे त्या आठ जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करण्याबरोबरच ते सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत

यात एका महिलेचा समावेश आहे दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक अभिषेक पलावा यांनी ही माहिती दिली राजा बंगला भागातून अटक केलेल्या या तिघांकडून टिफीन बॉम्बसह स्फोटकं ताब्यात घेण्यात आली या निवडणुकीच्या पार्बभूमीवर राज्याचं पोलिस दल आणि निमलष्करी दलांनी नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली आहे

हे दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेचे सदस्य असल्याचं स्पष्ट झालं आहे असं पोलिस अधिक्षक दिलबाग सिंह यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

विजया बँक आणि दस्ती बँक्छ्या विलीनीकरणाबरोबरच बँक ऑफ बडोदा आजपासून दध्ततली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक ठरणार आह अस्थित एक एप्रिलपासून विजया आणि दसी बँक्स्पा ठर्पीदारांसह सर्व ग्राहक हब्रिक ऑफ बडोदाच ग्राहक समजलज्ञातील असं रिजर्व बँक्ती एका पत्रकात म्हटलं आह जिसंच या बँकांच्या शाखा आता बँक ऑफ बडोदाच्या शाखा होतील

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी आजपासून पॅन आणि आधार क्रमांक जोडणी अनिवार्य असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे

एम गोल्ड आणि अन्य वाहिन्यांवरुन रात्री साडक्कि वाजता हा कार्यक्रम ऐकता यस्ती

नप्राळमध्यवरा आणि परसा जिल्ह्यांना काल संध्याकाळी एका चक्रीवादळाचा तडाखा बसला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किज संघानं राजस्थान रॉयल्स संघाचा आठ धावांनी पराभव केला